या यादीनुसार अजित पवार यांना अर्थ खातं अनिल देशमुख गृह बाळासाहेब थोरात महसूल अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे नगरविकास सुभाष देसाई उद्योग अनिल परब परिवहन उदय सामंत उच्च आणि तंत्रशिक्षण दादा भुसे कृषी संदीपान भुमरे रोजगार हमी आणि फलोत्पादन अमित देशमुख वैद्यकिय शिक्षण आणि सांस्कृतिक जयंत पाटील जलसंपदा छगन भ्जबळ अन्न आणि नागरी प्रवठा दिलीप वळसे पाटील उत्पादन शुल्क धनंजय मुंडे सामाजिक न्याय राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य हसन मुश्रीफ ग्रामविकास वर्षा गायकवाड शालेय शिक्षण यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालविकास खातं तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महसूल आणि ग्रामविकास तर संजय बनसोडे यांना पर्यावरणपाणीप्रवठा आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली या यादीला लवकरच राज्यपालांची मंजूरी मिळेल असं पाटील यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

मुंबईत काल झालेल्या उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्याची औद्योगिक प्रगती गतीनं व्हावी अशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी व्हावी याप्ढे उद्योगांना सवलती देताना आर्थिक गृंतवणूकीबरोबरच रोजगारनिर्मिती हा महत्त्वपूर्ण निकष समोर ठेवला जावा असं मुख्यमंत्री म्हणाले मोठे उद्योग सुरू करताना आवश्यक मनुष्यबळ स्थानिक युवकांमधून उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही उद्योगांवर सोपवण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

अध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीच्या काल झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी तीस मतं मिळाली त्यामुळे पीठासीन अधिकारी भानुदास पालवे यांनी ईश्वर चिट्ठीचा निर्णय घेतला तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी समर्थ मिटकर याने काढलेली चिठ्ठी मीना शेळके यांच्या नावाची असल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे किशोर बलांडे यांनी माघार घेतल्यानं भाजपचे लहान् गायकवाड आणि शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यात थेट लढत झाली

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीनं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवकन्या सिरसाट यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी तर भाजपच्या वतीने योगिनी थोरात यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी भारत काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते या दोन्ही पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली

आमदार गोरंट्याल यांनी काल जालना इथं आपल्या समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव करत तीन वेळेस निवडून आल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आपणाला संधी मिळेल अशी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकत्यांची अपेक्षा होती तसं आश्वासनही आपल्याला देण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी आपल्याला डावलण्यात आल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याचं गोरंट्याल यांनी यावेळी सांगितलं यापुढे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आपणाला मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं

सर्व वयोगटाले विद्यार्थी कलाशिक्षकांसह ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत शहरातल्या भिंतींवर रेखाचित्र अक्षरचित्र पर्यावरण प्लास्टिकमुक्ती यांसह संत साहित्याच्या मौलिक विचार रेखाटता येणार आहेत सात जानेवारीला सकाळी आठ वाजता संमेलनाच्या कार्यालयातून ही स्पर्धा सुरू होणार आहे विजेत्या स्पर्धकांना साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावरून रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे

माती विभागात मारुती जाधव सिकंदर शेख संकेत घाडगे सागर मोहोळकर बाला रफिक शेख यांनी आपापल्या गटात विजय मिळवला

त्यामुळे या कालावधीत आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी पर्यंतच धावेल तसंच परळी ते अकोला सवारी गाडी परभणी ते अकोला अशी धावेल

काल नांदेड इथं या योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जुनमध्ये शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज वाटप करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं येत्या सात जानेवारीला शेतकर्यांचं बँक खातं आधार क्रमांकाला जोडण्याकरता नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम राबवणार असल्याचंही जिल्हाधिकार्यांनी सांगितलं

सुनिल राऊत असं मृत तरुणाचं नाव असून काल संध्याकाळी भोकरदनच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला

या महोत्सवात महिलांनी उत्पादीत केलेल्या विविध जीवनोपयोगी वस्त् आणि खाद्यपदार्थांसह शासकीय विभागांची आणि योजनांची माहिती देणारे एकूण शंभर स्टॉल्स लावण्यात आले आहेत

यामध्ये कापडी तसंच कागदी पिशव्या कापडी खेळणी सॅनीटरी नॅपकीन आदी तयार करण्यासह शेतमाल प्रक्रिया भाजीपाला प्रक्रिया दग्ध प्रक्रिया इत्यादी उद्योगांबाबतचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे इच्छ्क बचत गट सदस्यांनी पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे येत्या आठ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

न्यायालयातल्या निकाली लागलेल्या फौजदारी संचिका त्रुटी न काढता तात्काळ जमा करून घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती